मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या भागात धारावीप्रमाणे कडक टाळेबंदी लागू करण्याचा िशारा त्यांनी दिला आहे मुंबई महानगरपालिका आयुक्त िकबाल सिंग चहल उद्या या भागाला भेट देणार असून या भागासाठी धडक उपाययोजना लागू करणार आहेत देशात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येने चार लाखाचा आकडा पार केला आहे

आतापर्यंत एका दिवसात आढळलेलीही सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे

अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना प्रार्द्भावाच्या बाबतीत भारताचा क्रमांक आता जगात चौथा झाला असून कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होण्याबाबत भारत आठव्या क्रमांकावर आहे

डहाणू वाणगाव जव्हार विक्रमगड तालुक्यांचा यात समावेश असून या क्षेत्रात शासनाच्या आदेशात नमूद केलेल्या सामान्य क्षेत्रासाठी लागू असलेल्या सवलती लागू राहणार नाहीत

राज्यात ऑक्सिजनअभावी होणारे कोरोना विषाणू बाधित रूग्णांचे मृत्यू आणि एकूण मृत्यूसंख्या दाखवण्यात अद्यापही पारदर्शकतेचा अभाव असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं सांगत याकडे लक्ष वेधण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे यात तातडीनं लक्ष घालून पारदर्शी माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणी फडणवीस यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या के ई

प्रसार माध्यमांनी आणि समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांनी कुठल्याही अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण करू नये असं आवाहन रुग्णालय प्रशासनानं केलं आहे देशभरात आज साध्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखं खंडग्रास सूर्यग्रहण दिसलं देशाच्या उत्तर भागातल्या नागरिकांना सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्वरुपाचं दर्शन घेता आलं देशाच्या तिर भागात आणि राज्यात मात्र ते खंडग्रास स्वरुपात दिसलं हे या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक नागरिकांना ढगाळ वातावरणामुळे खंडग्रास सुर्यग्रहण पाहता आलं नाही चिपळूण आणि गुहागर परिसरात काही नागरिकांनी मात्र पुरेशी काळजी घेऊन ग्रहण पाहिलं वाशिम जिल्ह्यात काही भागामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसलं

राणा याला अलीकडेच अमेरिकेत अटक झाली आहे

लद्दाखमधे भारत चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल आर के एस भदोरिया आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग ही बर्रक्कीत सहभागी झाले होते परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीनबद्दलच्या भविष्यातल्या धोरणांविषयी बक्कीत चर्चा झाली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सच्चाने आक्रमक कारवाया केल्यास प्रतिकार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सेनादलांना देण्यात आलं आहे चीन बरोबरच्या जमिनीवरच्या आणि सागरी सरहद्द क्षेत्रात कडक पहारा ठेवावा असं स्थिप्रमुखांना सांगण्यात आलं जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे योग शारीरिक मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणूसकीचे बंध अधिक मजबूत करतो त्यात वंश रंग लिंग असे कोणतेच भेदभाव नाहीत तो राष्ट्राच्याही पलीकडचा आहे अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा विश्व बंधुत्वाचा मानवतेच्या एकरुपतेचा दिवस आहे असं ते म्हणाले कोरोना महामारीमुळे आज सारं जग योगाकडे पूर्वीपेक्षा अधिक गांभिर्यानं बघत आहे आपली प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर कोरोनावर मात करायला मदत होते योग साधनेत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पद्धती असल्याचं त्यांनी सांगितलं देशभरात सर्वचजण घरातच योग साधना करत आहेत याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं माय लाईफ माय योगा या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेला मिळालेला अपूर्व प्रतिसाद जगभरात योगप्रति उत्साह वाढत असल्याचं निदर्शक आहे असं त्यांनी नमूद केलं अनेक संस्कृत वचनांचा दाखला देत योगमुळे कृतीप्रवणता वाढीला लागून विकास साधला जाऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं

यावेळी राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही योगवर्गात सहभाग घेतला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग वर्गामध्ये उपस्थितांच्या आसन व्यवस्थेत सुरक्षित अंतर ठेवण्यासह विर योग्य खबरदारी घेण्यात आली

चित्रपट सृष्टीतल्या कलावतांनीही आपापल्या समाजमाध्यम अकाऊं ट वरुन योगचा प्रचार आणि प्रसार केला नवी मुंबईत शाळा आणि महाविद्यालयात ऑनलाजे पद्धतीनं योग दिन साजरा करण्यात आला

नवी मुंबई महानगरपालिकेनही कोरोना बाधित रूग्णांसाठी योग आणि प्राणायाम शिबिराचं आयोजन केलं होतं अहमदनगरअमरावतीजळगाववाशिमनांदेड बीडधुळेरायगड सिंधुद्र्ग शिंही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आल्याची माहिती आमच्या वार्ताहरांनी दिली आहे खरेदी प्रक्रियेच्या नियमांमध्ये सुलभता आणि व्यवसायानुकूल प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत रेल्वे मंत्रालयानं महत्वाचा निर्णय घेतला आहे भारतीय रेल्वेनं विशिष्ट बाबी साठी मान्यता दिलेल्या कोणत्याही विक्रेत्याला देशातल्या सर्व रेल्वे विभागाद्वारे त्या विशिष्ट वस्तूसाठी सरसकट मान्यता दिली आहे यामूळे वेळेची बचत होईल सोबतच विविध विक्रेता अनुमोदन संस्थाशी संपर्क करण्याची गरज उरणार नाही यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येईल तसंच स्पर्धेमुळे ग्राहकाला किफायतशीर दरात दर्जेदार उत्पादन मिळू शकेल

अमरावती जिल्ह्यात सिंचन वाढवण्यासाठी नद्यांचं पात्र खोल करण्याची गरज जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे त्यांनी अचलपूर परतवाडा शिरजगाव करजगाव चमक आदी विविध गावांना भेट देऊन तिथल्या नदी क्षेत्राची पाहणी केली यावेळी जलसंपदा विभागाने अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यातल्या विविध नद्यांचं पात्र खोल करण्याच्या तसंच त्यांच्या सौंदर्यीकरणाबाबत बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या

गेल्या वर्षीच्या महाप्रासाठी केवळ धरणातलं पाणी सोडण्याचं नियोजन कारणीभूत नाही तर गेल्यावर्षी पावसानं शंभर वर्षातील उच्चांक मोडला हे पाणी धरणांच्या आणि नद्यांच्या क्षमतेत सामावू शकलं नाही अशावेळी धरणातील पाणी सोडलं नसतं तर धरणं फुटली असती आता सरकारने अभ्यास समितीच्या शिफारशींवर उपाययोजना केली पाहिजे

राज्यातल्या आंतरजिल्हा खासगी बस वाहतूकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचा मुंबई बसमालक संघटनेनं निषेध केला आहे परराज्यातल्या स्थलांतरित कामगारांना नेण्याच्या नावाखाली तिथले बसमालक अवध्यीत्या राज्यात व्यवसाय करत असून राज्यातले बस व्यावसायिक मात्र निर्बंधांमुळे व्यवसायाला मुकले आहेत असं यासंघटनेच्या पत्रकात म्हटलं आहे

येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणीतर मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे